ते काल जम्मू विं स्थानिक उद्योजक आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलत होते या धोरणाद्वारे संबंधित सर्व घटकांचं हित होणार असून उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांना अनुकूल वातावरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला स्थानिक उद्योजकांना समर्थ आणि स्पर्धाक्षम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी म्वाही प्रकाश यांनी दिली विविध राजकीय आणि आर्थिक अडथळ्यांमुळे या भागातल्या उद्योजकांना वेगवान विकासापासून वंचित राहावं लागलं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आता मात्र उद्योजकांनी मांडलेल्या सर्व अडचणींचा विचार करून त्यावर मात केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं तर दुसऱ्या एका कार्यक्रमात श्रीनगरमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल सर्व व्यवहार महिलांमार्फतच चालवले जाणाऱ्या एका टपाल कार्यालयाचं उद्घाटन केलं श्रीनगरमध्ये लवकरच प्राप्तिकर विभागाच्या अपिलीय न्यायाधिकरणाचं विभागीय पीठ स्थापन करण्यात येईल असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं तसंच जम्मू काश्मीरमधले साडेतीनशे वकील लवकरच नोटरी होतील अशी माहितीही त्यांनी दिली केंद्रीय सूचीत तेर मागासवर्गियांच्या उप वर्गवारीची तपासणी करणाऱ्या आयोगाची मुदत सरकारनं सहा महिन्यांसाठी वाढवली आहे

या आयोगाच्या संदर्भव्याप्तीलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली त्तर मागासवर्गियांच्या केंद्रीय सूचीतल्या विविध नोंदीचा अभ्यास आणि त्यातल्या पुनरुक्ती विरुक्ती व्याकरणातल्या चुका त्यादींची दुरुस्ती सुचवण्याचं काम या आयोगाकडे आहे नव्या एनआयटी अर्थात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांच्या कायमस्वरुपी कँपसेसची उभारणी करण्यासाठी खर्चाच्या नव्या अंदाजालाही मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला या निर्णयामुळे पोलिसांवर ताण येणार नाही तसंच राज्याचा महसूल वाढेल रोजगाराच्या संधीही वाढतील असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितल पब आणि बारसाठी मात्र वेळेची मर्यादा कायम ठेवल्याची माहिती त्यांनी दिली रात्रभराची ही मुभा फक्त अनिवासी भागातल्या आस्थापनांना दिली आहे शिवाय हे सर्वाना बंधनकारक नाही असं ठाकरे यांनी सांगितलं मात्र सामान्य जनेतेचं जीवन असुरक्षित असताना नाविलाऊचा घाट कशासाठी असा सवाल विधानपरिषदतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे

या निर्णयानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्यांची निवड केली जाणार आहे या बाबत अध्यादेश काढण्यास या वेळी मान्यता देण्यात आली नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड निर्वाचित नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे तानाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला तिर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण या प्रवर्गासाठी सहसचिव आणि उपसचिव पदांच्या निर्मितीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली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

यावेळी मोदी यांनी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनांचा आढावा घेतला ई प्रशासनाच्या माध्यमातून संचालित केल्या जाणाऱ्या एकात्मिक आणि सर्वसमावेशक अशा गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग प्रणालीचाही त्यांनी आढावा घेतला

देशात एकाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे

तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो राजधानी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात यानिमित्तानं यावर्षी प्रथमच पारंपरिक सलामी समारंभ आयोजित होत आहे स्वातंत्र्योत्तर काळात वीरमरण आलेल्या सर्वाचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी हा समारंभ होणार आहे प्रजासत्ताक दिनाघ्या संचलनाची संपूर्ण रंगीत तालीम आज केली जाणार आहे संचलन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी रहदारीसाठी चोख व्यवस्था केली आहे आज सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी विजय चौक बून लाल किल्ल्याच्या दिशेनं संचलनाची तालीम सुरू होईल प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या मार्गानंच आज रंगीत तालीम होईल असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे

विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे त्यावबरोबर हे शिष्टमंडळ तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे गेल्या एक आठ्वडाभरात तीसपेक्षा जास्त केंद्रीयमंत्र्यांनी जम्मू कश्मीर दौरा केला आहे

या विषाणूमुळे प्राणघातक न्यूमोनिया झालेला रुण अमेरिका हाँगकाँग मंकाऊ आणि मेक्सिकोमधेही आढळून आल्याचं वृत्त आहे चीनमधल्या वुहान शहरात या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तात्पुरती बंद केली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे या विषाणूचा संसर्ग झालेली एकही व्यक्ती आतापर्यंत या तपासणीत सापंडली नसल्याचं आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितलं आहे यासंदर्भात सरकार दक्ष असून विषाणूवा सामना करण्याची तयारी असल्याचंही त्या म्हणाल्या चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना काही लक्षणांची शंका वाटल्यास त्यांनी जवळच्या सार्वजनिक आरोग्य सेवाकेंद्रात जावं अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे कोरोना विषाणूच्या चीनमधल्या संसर्गाबद्दल तिथला दूतावास भारताच्या आरोग्य मंत्रालयाला सतत माहिती देत असल्याचं सचिवांनी सांगितलं आहे या पार्बभूमीवर चीनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतिबंधक उपाय सांगणाऱ्या मार्गदर्शक सूचना मंत्रालयानं जारी केल्या आहेत बल्गेरियात सुरु असलेल्या स्ट्रॅंडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखात झरीन आणि चार वेळचा विजेता शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे ब्लगेरियाचा गतवेळेचा विजेता सेवदा असेनोवा यानं माघार घेतल्यामुळे झरीनला पुढं चाल मिळाली

तीसपेक्षा जास्त देशांमधल्या मुष्टीयोद्ध्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे

उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडचा सामना अफगाणिस्तानबरोबर होणार आहे

न्यूझीलंडनं हे लक्ष्य सात गड्यांच्या मोबदल्यात पन्नासाव्या षटकात पार केलं

आज ब गटाच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना ग्लिंडबरोबर तर नायजेरियाचा सामना वेस्ट डिजबरोबर होणार आहे

त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे